शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात सुविधा मर्यादित असल्यानं त्या झपाट्याने वाढवणं आणि कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता मोठ्या प्रमाणावर तपासण्या करून मृत्यू दर शून्यावर आणणं हे एकमेव उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी काल विविध जिल्ह्यांमधल्या तसंच राज्याच्या टास्क फोर्समधील डॉक्टरांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना सांगितलं मृत्यूदर न्सता कमी नाही तर शून्यावर आणणं हेच आपलं उद्घिष्ट असलं पाहिजे त्यादृष्टीने सर्व जिल्ह्यांत करण्यात येणाऱ्या उपचारांमध्ये एकसूत्रीपणा आणि समानता असणं आवश्यक आहे आणि म्हणूनच जिल्ह्यांतील टास्क फोर्स आणि मुंबईतील टास्क फोर्सच्या एकत्रित बैठकीचं आयोजन केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं डॉ तात्याराव लहाने टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक ही बैठकीला उपस्थित होते वैद्यकीय उपचारांच्या बाबतीत वेळोवेळी जी मार्गदर्शक तत्वं दिली जातात त्याकडे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावं नको तिथे अनावश्यक औषधं देऊ नयेत असं ओक यांनी बैठकीत सांगितलं

या तक्रारींच्या आधारे संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करून काळबाजार करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे त्यानुसार अशाच एका तक्रारीवरून अन्न आणि औषध प्रशासनाच्या ठाणे कार्यालयानं छापील दरापेक्षा जास्त किंमतीनं औषधाची विक्री करणाऱ्या उल्हासनगर मधील महिलेला सापळा रचून पकडलं आहे

यासाठी ग्रीन अर्थ इक्विपमेंट आणि पूर्णम इको विजन फाउंडेशन या संस्था प्रयत्न करत आहेत ऐक्या या विषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधिकडून कोरोना विषाणूचा प्राद्भाव रोखण्यासाठी गेले चार महिने पोलीस विभाग सतर्क आहे प्रतिबंधित क्षेत्र तसंच कोविद रुग्णालयाबाहेर द्यावा लागणार बंदोबस्त यामुळे कोरोना विषाणूची लागण अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना पण झाली आहे याच एक कारण म्हणजे पोलिसांनी वापरलेले मास्क पोलीस ठाण्यातील कचरा पेटित टाकले जातात आणि त्यामुळे पण विषाणूची लागण होते हे टाळण्यासाठी ग्रीन अर्थ इक्विपमेंट आणि पूर्णम इको विजन फाउंडेशन या दोन संस्थांनी एकत्र येऊन वापरलेली मास्क नष्ट करण्यासाठीच यंत्र पोलीस विभागाला देण्यात येणार आहेत

अशीमाहिती तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काल दिली आहे याबाबतअधिक माहिती देताना ते म्हणाले

राज्यातल्या इतर शहरांच्या तुलनेत सोलापूरचा हा मृत्युदर सर्वाधिक होता परंतु जिल्हामहानगरपालिका पोलीस प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांना यश येत असल्याचं दिसत आहे ऐकुया याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून मागील काही दिवसांपासून शहर आणि ग्रामीण भागांमध्ये होत असलेल्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांमुळे उपचार करणे सोयीचे होत आहे

शंभरकर यांच्यासह मनपा आयुक्त पी शिवशंकर महानगरपालिकेचे उपायुक्त पंकज जावळे यांनी नगरसेवक गुरुशांत धुतुरंगावकर यांच्या प्रयत्नातून घेण्यात आलेल्या चाचणी शिबिराला भेट देवून पाहणी केली भर पावसात नागरिकांनी या शिबिराला चांगला प्रतिसाद दिला शंभराहून अधिक चाचण्या या वेळी घेण्यात आल्या त्यामध्ये एकाही व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही तर शहरातील अलगीकरण केंद्रातील सुविधा वाढविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शिवशंकर यांनी दिली

कोरोनाबाधित झाल्यानंतर विलगीकरणात असणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी बरे झालेल्या रुग्णांशी संपर्क साधून त्यांना प्लाझ्मादान करण्यासाठी तयार केले एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा दान होण्याची ही देशातील कदाचित पहिलीच घटना ऐक्या याबाबतची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीनीकडून रामचंद्र तिरुके यांना दहा दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाल्यांनतर उपचार घेत असताना त्यांनी रुग्णांसोबत चर्चा करत कोरोना मुक्तीसाठी प्लाझ्मा दानाचे महत्त्व पटवून दिले

त्यासाठी त्यांनी संकल्प पत्रही भरून दिलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी लातूरहून अरुण समुद्रे यांच्यासह पृण्याहून प्रशांत जाधव

यासाठी गेल्या चार दिवसात जनतेला काही सवलती देण्यात आल्या होत्या मात्र लोकांनी त्याचा गैरफायदा घेत कोरोनाबाबतच्या सर्व नियमांना ध्डकावून लावल्याचं चित्र पाहायला मिळालं

अहमदनगर टाळेबंदी अहमदनगर जिल्ह्यात सध्या टाळेबंदी लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचं संपर्कमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे मुश्रीफ यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषयक सद्यस्थितीचा आढावा घेतलात्यावेळी ते बोलत होते परभणी परभणी जिल्ह्यात नागरी भागात कालपासून उद्या मध्यरात्रीपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे

पुणे पूण्याच्या हड़पसर भागात गोसावी वस्तीमध्ये रहणाऱ्या शांता पवार या आजीवर टाळेबदीमुळे उपासमारीची वेळ आली पोटासाठी त्या चौकाचौकात लाठी काठीचा खेळ करत होत्या त्यांच्या या खेळाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला याची माहिती हडपसर पोलिसांना मिळताच त्यांनी पवार यांच्या कुटुंबाला एक महिना प्रेल इतका शीधा त्यांच्या घरी नेवून दिला आहे निधन ज्येष्ठ विधिज्ञ आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष भास्करराव आव्हाड यांचं काल सकाळी पुण्यात निधन झालं

कोरोनाबाधित असल्याचं आढळून आल्याने त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं तुम्ही मात्र शक्यतो घरीच रहा